नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्याला त्याचा माल कुठेही आणि क्णालाही विकण्याचा स्वातंत्र्य असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

नागरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीवरची स्थगिती उठवणार ग्राहक संरक्षण मंत्री छगन भ्जबळ यांची माहिती

नागपूर इथलं विधानमंडळ सचिवालयाचं कार्यालय आता वर्षभर सुरू राहणार

पंतप्रधान मोदी यांनी आज द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा प्ढील हप्ता वितरीत केला त्यावेळी ते बोलत होते

या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना अधिकचे अधिकार मिळत असतील तर हे कायदे वाईट कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवला जात असून यामुळे बाजार समित्या बंद होणार नाहीत असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांनी कोणाच्या बोलण्यात येऊ नये च्कीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं पंतप्रधानांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून केंद्र सरकारच्या योजनांपासून झालेल्या लाभाबाबतचा त्यांचा अन्भव जाणून घेतला लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातले शेतकरी गणेश भोसले यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला

एका कार्यक्रमात द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते

यामुळं प्रवाशांना पथकर नाक्यांवर शुल्क देण्यासाठी थांबावं लागणार नाही त्यामुळे वेळ आणि इंधनही वाचेल असं त्यांनी सांगितलं

या संघटनेचा जगभरात विस्तार करण्याचा प्रयत्न केला जाईल असे मत अखिल भारतीय विदयार्थी परिषदेचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष डॉ छगनभाई पटेल यांनी व्यक्त केले

हेडगेवार स्मारक समिती स्मृती मंदिर रेशीमबाग नागपूर येथे आज प्रारंभ झाला उद्घाटनपूर्व सत्रात अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ

स्बैया आणि महामंत्री निधी त्रिपाठी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर कार्यभार स्वीकारण्याचा सोहळा पार पडला

छगनभाई पटेल यांच्या नावाची तर राष्ट्रीय महामंत्रिपदी निधी त्रिपाठी यांच्या नावाची घोषणा केली दोघांनी यावेळी कार्यभार स्वीकारला कार्यक्रमाला देशभरातून कार्यकारिणीचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते

हा दिवस सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो नवी दिल्लीतील राजघाट इथं वाजपेयी यांच्या सदैव अटल या स्मृतिस्थळावर आज सकाळी एका प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांनी वाजपेयी यांच्या समाधीचं दर्शन घेऊन प्ष्पांजली अर्पण केली पंतप्रधान मोदी आज अटलबिहारी वाजपेयी इन पार्लमेंट या प्स्तकाचं प्रकाशन करतील लोकसभा सचिवालयानं प्रकाशित केलेल्या या प्स्तकात वाजपेयी यांच्या जीवन आणि कार्याचा उल्लेख आहे त्याचप्रमाणे वाजपेयी यांची महत्वपूर्ण भाषणं तसंच त्यांच्या सार्वजनिक आयुष्यातील काही दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे भाजपच्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती स्शासन दिन म्हणून साजरी करण्यात आली

व्यंकय्या नायड्र यांनी सर्व देशवासियांना नाताळच्या श्भेच्छा दिल्या आहेत नाताळ हा उत्साह आणि आनंद दविग्णित करणारा सण आहे हा सण संपूर्ण जगात शांती प्रस्थापित करो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मानवाच्या कल्याणासाठी प्रभू येशू यांनी दिलेला शांती दया आणि माफीचा संदेश सर्वांनी अंगिकारायला हवा असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला नाताळच्या श्भेच्छा दिल्या आहेत

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न करता साधेपणाने ख्रिसमस साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही राज्यातील जनतेला नाताळानिमित श्भेच्छा दिल्या आहेत

नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वगळता उर्वरित कालावधीत तेथील कार्यालय कामकाजाकरिता बंद असते

स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले आणि सार्वत्रिक शिक्षण स्री पुरुष समानता आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत सावित्रीबाई फ्ले हे तीन विषय असून यापैकी कुठल्याही एका विषयावर स्पर्धकांना स्वतच्या हस्ताक्षरामध्ये मराठी भाषेतच निबंध लिहावे लागणार आहेत स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व विदयापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीचे शिक्षण घेणा या विदयार्थ्यांना सहआगी होता येईल

नविन अधिकृत स्वस्त धान्य द्वकानं मंजूर करण्याबाबत धोरण राज्यातील रदद केलेली स्वस्त धान्य द्रकानं शहरी भागात नवीन द्रकानांना देण्यात आलेली स्थगिती या विषयांसंदर्भात काल मंत्रालयात आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते संपूर्ण शहर आणि लगतची उपनगरे यांचा विचार करुन शहरातील रास्त भाव धान्य द्कानांची स्थळ निश्चिती करण्यासाठी आराखडा तयार करावा आणि या आराखड्यावर प्रचलित द्कानं बंद द्काने प्रस्तावित द्काने अशी सर्व प्रकारची नोंद करावी असे निर्देशही भुजबळ यांनी यावेळी दिले

भारतीय वेळेन्सार पहाटे पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल